नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तिचा निर्धार करा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

लसीकरण जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या द्रष्टीने भारतात तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात तयार केलेल्या लसीचा डोस मिळेल असंही मोदी यांनी सांगितलं आहे गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाचं भूमीपूजन केल्यानंतर काल ते बोलत होते देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या कमी होत आहे

हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं असंही ते म्हणाले कोरोनाच्या संकट काळात भारत जागतिक पातळीवर आरोग्याचं मुख्य केंद्र म्हणून उदयाला आलं आहे

भारताने योग्य वेळेत पाऊलं उघलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत

चारही बाजूला अनेक प्रश्न होते

मुख्यमंत्री नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तिचा निधार करा असा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला दिला आहे कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर त्तरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प आपण नविन वर्षात करुया असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे कोरोनावरील लस येईलच पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्ववलेल्या परिस्थितीचाही गांभिर्याने विचार करावा लागेल यापुढेही आव्हानं असणारच परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबध्द पध्दतीने करुया असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे स नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावं सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देशही त्यांनी दिले पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिका यांशी काल दुकश्राव्य माध्यमातून संवाद साधला आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

औषध महानियंत्रक डॉ

सोमानी यांनी काल याबद्दलची माहिती दिली पंजाब आसाम गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र सरकारनं सर्व राज्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात पुणे नागपूर जालना नंदूरबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली पुण्यातलं औंध जिल्हा रुग्णालय मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड श्विल्या जिजामाता रुग्णालयात ही रंगीत तालीम होणार आहे नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय कामटी नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र जालना धिलं जिल्हा रुग्णालय अंबड उपजिल्हा रुग्णालय बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर नंदूरबारचं जिल्हा रुग्णालय आष्टे गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे

प्रत्यक्षात एखादी लस कशी तयार केली जाते आणि ती कशी काम करते हे जाणून घेणं यानिमित्तानं उद्रोधक ठरेल विविध कंपन्यांची लस तयार करण्याची पद्धत भिन्न असते अर्थात ही पद्धत ती लस कंपनीने ज्या देशात तयार केली त्या देशाच्या औषध नियामक संस्था संस्थात्मक नीतिमत्ता संस्था यांच्या देखरेखीखाली तयार करुन मग तिला मान्यता मिळत असते ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्रा झेनेका यांनी तयार केलेली अशीच एक लस अलिकडे ब्रिटनमध्ये मान्य झाली आहे या लसीमध्ये कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील प्रोटीनच्या स्पाईकमधून जनूक विलग करुन ते धिंपांझीच्या शरीरातील हानीकारक नसलेल्या विषाणूमध्ये सोडलं जातं यामुळे चिंपांझी विषाणूमध्ये असा जनूकीय बदल होतो की तो मानवांमध्ये वाढू शकत नाही असा विषाणू मानवी शरीरात टोचला की शरीरातील पेशी त्यातील जनुकाच्या क्रमातील माहिती वाचतात आणि स्पाईक प्रोटीनच्या लक्षावधी प्रती तयार करतात या लक्षावधी प्रती रोग प्रतिकार शक्तिला गती देतात त्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात या अँटीबॉडीज शरीरामध्ये खरोखरचा विषाणू शिरल्यानंतर त्याच्यापासून शरीराचं रक्षण करु शकतात

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी विविध ठिकाणच्या स्रोतांसह मनोज क्षीरसागर पुणे कोरोना योद्दे कोरोना संक्रमणाच्या काळात सर्व जग भयभीत झालं असताना मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड रुग्ण आणि गरजूंची केलेली सेवा गणेशसेवेपेक्षाही मोठं कार्य आहे अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल कोरोना योद्ध्यांना कौत्काची थाप दिली

आमदार आशीष शेलार आणि समन्वय समितीचे अध्यक्ष एंड नरेश दहीबावकर यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते

शाळा पिंपरी पुण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरातही येत्या चार जानेवारीपासून उच्च माध्यमिक शाळा सुरू होत आहेत

पालिकेच्या आदेशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी पालकांची संमतीपत्र दररोज शाळांचं निर्जत्कीकरण हात ध्रण्यासाठी वेगळी व्यवस्था ऑक्सीमिटर थर्मामीटर विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहनांचं निर्जतुकीकरण या बाबी अनिवार्य आहेत ठाणे कोरोना कोरोनाच्या नव्या विषाणूनं आजाराचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण केली असताना ठाणे महापालिकेनं कोरोना रुग्णांवर उपचार देणारी शहरातील रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे शहरातील ग्लोबल रुग्णालयात केवळ करोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून आतापर्यंत कोविड दर्जा प्राप्त असलेली रुग्णालयं आजपासून विर आजारांच्या रुग्णांसाठी खुली केली जातील

आकाशवाणी पूणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार